मोदी माल वाहतूक भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं न्कसान करणं च्कीचं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं पायाभूत स्विधा ही देशवासीयांची संपती असून ती कृणा एका पक्षाची वा नेत्याची खाजगी मालमता नव्हे राष्ट्राच्या प्रती असलेलं आपलं दायित्व आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे

उतर प्रदेशातल्या पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या म्हणजेच ईडीएफसीच्या न्यू आऊपूर न्यू खूर्जा या मार्गाचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलं त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेला नवा न्यू भाऊपूर न्यू खूर्जा मार्ग भारतीय रेल्वेच्या गौरवपूर्ण भूतकाळाला एकविसाव्या शतकाची नवी ओळख मिळवून देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं

याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ईडीएफसीच्या प्रयागराज इथल्या नियंत्रण कक्षाचंही उदघाटन करण्यात आलं या कक्षातून ईडीएफसीच्या संपूर्ण मार्गावर नियंत्रण ठेवलं जाईल हे केंद्र जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नियंत्रण कक्षांपैकी एक आहे कोविड रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे सध्या तयार होत असलेल्या लशी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी उपय़क्त ठरणार नसल्याचे क्ठलेही प्रावे नाहीत असं म्ख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं

शेतकरी आमंत्रण नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या म्द्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल या संदर्भात केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पत्र लिहन त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे

ऑफलाईनअर्ज ग्रामपंचायत निवडणूकीची नामनिर्देशन पत्रे ऑनलाईन पदधतीने सादर करतांना तांत्रिक अडचणी इंटरनेटचा वेग कमी असणे सर्व्हर डाऊन होणे अशा तक्रारी येत असल्याने नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन पदधतीने स्विकारण्याचा निर्णय राज्य निवडणुक आयोगाने घेतला आहे तसंच नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यासाठी वेळ आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे अकोला चंद्रप्र ध्ळ्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचं हिंदुस्थान समाचार या वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

त्याबाबतच्या तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्यानंतर अॅफलाईन म्हणजेच पारंपारिक पद्धतीनं नामनिर्देशन स्विकारण्याचा आणि वेळ आज संध्याकाळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला रिक्त जागा वडेट्टीवार पुढील वर्षात राज्यातल्या विविध विभागांमध्ये असलेल्या संपूर्ण रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मदत आणि प्नर्वसन तसंच बहजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात क्रखेडा इथं दिली ग्रामीण कार्यकर्ता आणि चर्चासत्र मेळाव्यादरम्यान आयोजित नागरी सत्काराला उतर देताना वडेट्टीवार बोलत होते कोरोनामुळे राज्याची तिजोरी रिकामी आहे त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या शिक्षकांना वेतन देऊ शकलो नाही मात्र पुढील आर्थिक वर्षात त्यांना नक्की वेतन मिळेल असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं

पण यावर्षी त्यातले काही पाहणे म्हणजे ऑलिव रिडले प्रजातीची कासवं हवामानातील बदलामुळे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यांवर आलीच नाहीत त्यांचा विणीचा हंगाम दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुढे जाऊन तो नव्या वर्षात सुरू होईल असा तज्जांचा अंदाज आहे

कोरोनानंतरच्या सुटकेचा निःश्वास सोडत अनेक पर्यटक यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यांवर दाखल झाले किनारे अगदी अरून गेले दरवर्षी येणारे इतर काही पाहणे मात्र यावर्षी अजून तरी आलेले नाहीत बरं हे पाहणे समुद्र पाहण्यासाठी येत नाहीत तर या पाहण्यांना पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करतात हे पाहणे म्हणजे समुद्रातली ऑलिव्ह रिडले नावाची कासवं दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ही कासवं समुद्रातून किनाऱ्यांवर येतात वाळूत खोलवर घरटी करून अंडी घालतात त्यानंतर ती पून्हा किनाऱ्याकडे फिरकत नाहीत त्यांची पिल्लं ठरावीक दिवसांनी वाळुखालच्या घरट्यांमधून बाहेर येतात आणि थेट समुद्राकडे झेपावतात

किनाऱ्यांवर कासव महोत्सव भरतो निसर्गाचा महत्वाचा घटक असलेल्या या सागरी कासवांच्या संवर्धनाची पर्यावरणप्रेमी संस्थांनी सूर केलेली मोहीम वन विभागानं प्ढे नेली आहे

निसर्ग वादळ आणि सलग दोन वेळा समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे निसर्गाचं चक्र बिघडलं त्यामुळेच ही कासवं अंडी घालण्यासाठी किनाऱ्यांवर आलीच नाहीत त्यांचा विणीचा हंगाम दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुढे ढकलला आहे तो नव्या वर्षात सुरू होईलअसा तज्जांचा अंदाज आहे आता त्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे पर्यटन मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण पाहण्याची तसंच कलाकारांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये काल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला याचबरोबर राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार झाला आहे मुंबईत प्ढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टीव्हल संदर्भात तसंच राज्यातील खाद्य संस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं विवरणपत्र मुदतवाढ मागणी कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन असल्यानं कर लेखापरीक्षण अहवाल जीएसटी विवरणपत्रं अरण्यासाठी प्रेसा अवधी न मिळाल्यानं ते अरण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी विविध कर संघटना आणि व्यापाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून केली आहे

बातूर डॅशबोर्ड असित देशमुख नवीन रस्त्यांची बांधणी दुरूस्ती आणि नुतनीकरण ही कामे वेळेत आणि दर्जेदार होणेसाठी लातूर जिल्हयातल्या रस्त्यांचा डिजिटल सर्व्हे करून त्यासंबंधीच्या एकत्रित माहितीचा डिस्ट्रिक्ट रोड डॅशबोर्ड तयार करावा असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशम्ख यांनी दिले आहेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्हयात रस्त्यांचं नेटवर्क मोठं असून त्यांच्या दुरूस्तीची कामं नियमित सुरू असतात परंतु त्या संबधीची एकत्रित माहिती ठेवणारी यंत्रणा उपलब्ध नाही

ब्रिजेश दिक्षित यांनी काल नागप्रमध्ये उज्ज्वलनगर आणि काँग्रेसनगर मेट्रो स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली

यावेळी कॅप्टन संतोषक्मार सोरापल्ली यांना मानाचा सिल्वर चिता करंडक देऊन गौरविण्यात आलं तसेच कॅप्टन तारीफ सिंग हे उत्कृष्ट उड्डाणाकरता दिल्या जाणाऱ्या कॅप्टन एस

शर्मा स्मृतिचषकाचे मानकरी ठरले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अरणारा यात्रोत्सव रदद झाल्यानं भाविकांची गर्दी कमी होती घोडे व्यापारासाठी सारंगखेडा प्रसिद्ध असून आशिया खंडातला द्सऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार म्हणून याची ओळख आहे मात्र यंदा प्रशासनानं घोडेबाजार आणि यात्रोत्सव रदद केला आहे

जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला आराखडा सादर केला असून त्याबाबत विभागीय आयुक्त दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहेत त्यानंतर जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त आणि सिद्धेश्वर देवस्थान यांची संयुक्त बैठक होऊन यात्रा करण्यास परवानगी देण्यात येणार आहे यवतमाळ भावना गवळी गुन्हा विमा कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाला मारहाण केल्या प्रकरणी यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी काल ग्रुन्हे दाखल केले आहेत शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे न दिल्याप्रकरणी सोमवारी खासदार गवळी यांच्या नेतृत्वाखाली इफको टोकियो जनरल इन्श्रन्स कंपनी कार्यालयावर मोर्चा काढून जवाब दो आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनादरम्यान कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांशी चर्चा स्रू असताना ढवळे यांनी त्यांच्या अंगावर सोयाबीन फेकून त्यांना मारहाण केल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असून याबददलच्या नियमावलीतला बदलाचा मस्दा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर सादर करण्यात आला असून त्याबद्दल नागरिक आणि मोटार उत्पादक कंपन्यांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत विविध मोटार उत्पादक कंपन्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे मात्र त्यामुळं मोटारींच्या किंमतीत काहीशी वाढ होणार आहे

कोरेगाव भीमा इथं जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे नगर पृणे महामार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढं वाहनांना बंदी असूनवाहतृक बेलवंडी फाटा उक्कडगाव मार्गे नगर दौंड रस्त्यानं पाटस मार्गे पृणे सोलापूर महामार्गाला वळवली जातील असं नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं आहे

त्यांच्या पार्थिव देहावर काल द्रपारी नाशिकच्या अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले थोर गणिततज्ज्ञ दतात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्याबरोबर त्यांनी नऊ वर्षे कार्य केलं

राज्य शासनाच्या आस्कराचार्य गणित नगरीचे ते संयोजक समिती सदस्य होते

सुनील भीमराव जाधव असं त्यांचं नाव असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही सूनील जाधव हे मूळचे कोल्हापूर इथले रहिवासी आहेत आतापर्यंत त्यांनी नक्षलग्रस्त भागात तसंच देशातल्या विविध राज्यांमधल्या निवडण्कांमध्ये बंदोबस्त केला आहे राखीव दलातले मनमिळाऊ जवान म्हणून त्यांची ओळख होती कृषी हवामान सल्ला कृषि सल्ला सेवेद्वारे मिळालेल्या माहितीमुळे हवामान बदलाचा कृषि पध्दतीवर होणारा परिणाम वाढविण्यासाठी उपय्क्त असल्याचे प्रतिपादन आरतीय हवामान विभागाच्या कृषि हवामान सल्ला सेवा विभागाचे प्रमुख डॉ

सिंग यांनी काल केलं अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापनावरील एक आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राहरी कृषी विद्यापीठाच्या हवामान आध्निक कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राद्वारे आयोजीत करण्यात आला होता

उद्या मात्र कोकणात तुरळक ठीकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमानात काल फारसा फरक पडला नाही विदर्भात ते काहिसं वाढल्यानं आतापर्यंत किमान तापमानाचा निचांक नोंदवणार्या गोंदियातलं किमान तापमानही काल दोन अंकी झालं

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार